एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीकचा वापर न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

यात सकाळी धावताना म्हणजेच जॉगिंग करताना कचरा उचलायला अनोखा उपक्रम राबण्यात येणार आहे आज आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात झालेल्या मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचं लक्ष वेधलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वप्न साकार करण्याच्यादृष्टीनं हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या रिपुदमन बेल्वी यांच्याशी त्यांनी मन की बात च्या माध्यमातून संवाद साधला यावेळी बेल्वी यांनी या अनोख्या उपक्रमाबाबत आणखी माहिती दिली

केवळ एकदा वापरात येणारे प्लास्टीक न वापरण्यावर जोर देतानाच संपूर्ण जगासमोर भारतानं पर्यावरणाच्या दृष्टीनं आदर्श निर्माण केला असून पर्यावरण रक्षणामध्ये महत्वपुर्ण पाऊल टाकल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमुद केलं मोदी यांनी यावेळी जनतेला तंबाखूचा त्याग करण्याचं तसंच ई सिगारेटच्या जाळ्यात न फसण्याचं आवाहनही जनतेला केलं तंबाखूमुळे कुटूंब आणि तरुणांचं आयुष्यही उध्वस्त होतं त्यामुळे तंबाखूकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलं सिगारेटचे दुष्परिणाम लोकांना माहीत आहेत त्यामुळे अनेक जण ई सिगारेटला प्राधान्य देतात परंतु ई सिगारेटही आरोग्यासाठी घातक असून त्यात आरोग्याला अपायकारक असे रसायन आहे या रसायनांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आजची युवा पिढी हे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे ई सिगारेट ही पिढीच बरबाद करत आहे त्यामुळे सरकारने ई सिगारेटवर निर्बंध घातले आहेत फीट इंडीयाचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची व्यसनं सोडण गरजेच असल्याचंही मोदी म्हणाले सोशल माध्यमांवर भारत की लक्ष्मी हधटेखि वापर करून आपल्या मुलींच्या कामगिरीबद्दल सांगण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं यापुर्वी सरकारच्या वतीनं सेल्फी विद डॉटर अस एक अभियान सोशल मीडियावरून चालवण्यात आलं होतं या अभियानाला जगभरात प्रसिध्दी मिळाली भारतीय संस्कृतीत मुलींना धनलक्ष्मी मानले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधलं दरम्यान दिवाळीत गावांमध्ये चौकांमध्ये शहरांमध्ये आपल्या मुलींच्या सन्मानार्थ कार्यकमांचं आयोजन करण्याचं आवाहनही मोदी यांनी जनतेला केलं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांशी सर्व संबंध तोडून टाकण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जगभरातल्या नेत्यांना केलं आहे दहशतवाद हा मानवतेचा शत्रु असून हिंसा आणि अशांतता पसरवणाऱ्यांना संपवण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची हीच वेळ असल्याचंही ते म्हणाले काल राजस्थानच्या माऊंट अबु इथं ब्रम्हकुमारी संस्थेच्या वतीनं आयोजित अध्यात्मिक विषयावर आयोजित जागतिक संमेलनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते भारतानं नेहमीच वसुदैव कुटूंबकम हा विचारच केंद्रस्थानी ठेवून संपुर्ण विक्ष एक कुटूंब असल्याचं मानलं आहे नेहमीच शांततेचा पुरस्कार केला असून कधीच कुठल्या देशावर आक्रमण केलं नसल्याचंही उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले भाषा या संस्कृतीच्या जीवनरेखा असून त्यांची जोपासना आणि संवर्धन हे फक्त सरकारचं काम न राहता ही जनसामन्यांची चळवळ झाली पाहिजे असं मत उपराष्ट्रती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं ते काल नवी दिल्लीत डॉ

गडकरी यांनी काल चेन्नई इथं महिला उद्योजकांना संबोधित केलं उद्योग विश्वाची सध्याची परिस्थिती मागणी पुरवठा आणि जागतिक मंदी याकारणांमुळे बनली असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले यमुना नदीला दिल्ली ते मथुरा आणि इटावा मार्गे अलाहाबादला जोडून जलमार्ग विकसित करण्यासाठी एका विस्तृत योजनेचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचही गडकरी यांनी यावेळी सांगितलं दरम्यान उद्योगांसाठी वीज दरात कपात करण्याचाही सरकारचा विचार असून लघु आणि मध्यम उद्योगमंत्रालयासाठी एक राष्ट्रीय वेब पोर्टल सुरू करण्यासाठीची प्रकीयाही केंद्र सरकारनं सुरू केली आहे उत्पादकांना बाजार सहजगत्या उपलब्ध व्हावा असा यामागे हेतू आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या धर्तीवर केंद्र सरकार एक प्राधिकरण आणणार असल्याचंही ते म्हणाले तसंच पुढच्या पाच वर्षात लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून पाच कोटी रोजगार उभारण्याचं लक्ष्य असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागानं नरादा टेप घोटाळ्यासंदर्भात तृणमूल काँग्रेसचे माजी सदस्य आणि आता भारतीय जनता पार्टीत असलेले मुकूल रॉय यांची कोलकत्यात काल चौकशी केली

ते चौकशीनंतर पत्रकरांशी बोलत होते

आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे

आज घटस्थापना केल्यानंतर देवीची नऊ दिवस पूजा करुन दररोज एक याप्रमाणे नऊ माळा बांधतात दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातही नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतो आहे नवरात्रात्सोवानिमित्त कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी वणीची सप्तश्रृंगी आणि माहुरची रेणुकामाता या साडे तीन शक्तीपीठांच्या ठिकाणचं वातावरण भक्तीमय झालं आहे

घटस्थापनेबरोबरच आजपासून आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्बभूमीवर राजकीय घटही बसायलाही सुरुवात असून राजकीय घडामोर्डीनी वेग धरला आहे आगामी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्बभूमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणुक समितीची आज संध्याकाळी पक्षाच्या दिल्ली इथल्या मुख्यालयात बैठक होणार आहे या बैठकीत दोन्ही राज्यांमधल्या उमेदवारांची नावं निबित करण्याविषयीची चर्चा होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत दरम्यान दोन्ही राज्यांमधल्या उमेदवारांच्या निवडीसाठी काँप्रिसच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक उद्या होणार असल्याचं वृत्त आहे राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची संयुक्त बैठकही आज मुंबईत पार पडली काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यातल्या आघाडीची घोषणा दोन दिवसात होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितलं उभय पक्षातली बैठक संपल्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते काही जागांवर चर्चा सुरु आहे

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं यासंदर्भातली अधिसूचना काल जारी केली पद्ध क्रमांक आणि आधार ओळखपत्र जोडून घेण्यासाठी सरकारनं दिलेली ही सातवी मुदवाढ आहे

पाण्याविषयीच्या नियोजन आणि नियमनात महत्वाचे बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवं जलधोरण धोरण जाहीर करणार आहे अशी माहिती जलशत्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली आहे ते काल नवी दिल्ली इथं सहाव्याजल सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते केंद्र सरकार कार्यक्षम जलवापर संस्थेची स्थापना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं सौभाग्य योजने अंतर्गत घरोघरी वीज पोचवण्याचं उद्दीष्ट जम्मू आणि काश्मीरनं वेळे आधीच पुर्ण केलं आहे अवघड भौगोलिक प्रदेश बर्फाच्छादित भूभाग तुरळक लोकवस्ती खराब हवामान आणि सीमावर्ती भाग यासारखे अडथळे पार करत जम्मू आणि काश्मिरनं हे लक्ष्य साध्य केलं आहे राजकारणातून निवृत्त होण्याचा आपला कोणताही विचार नाही असं श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी स्पष्ट केलं आहे ते काल श्रीलंकेतल्या पोलोनारुवा शहरात एका कार्यक्रमात बोलत होते आपली तब्येत अजूनही ठणठणीत असून राजकीय निवृत्तीचा विचार नसल्याचं ते म्हणाले

बसचा टायर फुटून चालकानं बसवरचं नियंत्रण गमावल्यानं हा अपघात घडला